काही ठळक बातम्या

भारत आणि सायप्रस या उभय देशांदरम्यान आज विविध क्षेत्रातील सहकार्यात्मक करारांवर स्वाक्षर्या

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी कालबद्धपणे खर्चाचं नियोजन करून निधी वापरण्याच्या श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना

भगवान श्रीकृष्णाच्या जव्माचं प्रतिक असलेली जव्माष्टमी आज संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे

भारत आणि सायप्रस या उभय देशांदरम्यान आज विविध क्षेत्रातील सहकार्यात्मक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज आपल्या सायप्रस देशाच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे समपदस्थ श्री निकॉस अनॅस्तासिएदिस यांची भेट घेऊन उभय देशांच्या संदर्भातील महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा केली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील कायम सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी सायप्रसचे राष्ट्रपती श्री अनॅस्तासिएदिस यांचे आभार मानले त्याआधी राष्ट्रपती श्री कोविंद यांनी सायप्रस मधील भारतीय जनसुमदायाला संबोधित केलं नव्या भारताच्या उभारणीत तेथील भारतियांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

या जिल्ह्यातील मार्गावर चोख बंदोबस्त असून घराघरांमध्ये तपास सुरू आहे यासाठी भूदल विशेष कार्य पथक केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू काश्मीरच्या पोलिसांची मदत घेण्यात आली आहे

कामांची गती वाढवून सामान्य जनतेपर्यंत विकास कामं पोहचवा असे निर्देशही यावेळी श्री बावनकुळे यांनी दिले

अनावश्यक विलंब होणाऱ्या विकास कामाबद्दल जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले

जिल्हयात आतापर्यंत चार हजार सातशे बाळांत महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे सर्वाधिक माहिला ह्या वाशिम जिल्हा सामान्य रूग्णालयात बाळांत झाल्या आहेत या योजनेची लाभार्थी वैशाली घुगे रा

मालेगाव जि

मालेगाव जि वाशिम मी एका कापड दुकानात रोजंदारीवर काम करते

हे पैशे जमा झाल्याम्रळं मला बाळंतपणानंतर लगेच कामावर जाण्याची गरज भासली नाही

या योजनेअंतर्गत लाभ घेतलेली लाभार्थी रमा विलास कांबळे रा दापुरी ता मालेगांव जि

मालेगांव जि

डोळ्यात धूर जाऊन डोळे खराब होऊ लागले होते परंतू पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून मला गॅस मिळाला आणि चुलीच्या ध्रुर आणि सरपण यापासून माझी सुटका झाली

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व्यवसाय उद्योग करू इच्छिणाऱ्या मुलांना मोठ्या प्रमाणावर बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे श्री कुलस्वामी सारख्या सहकारी पतपेढीनं देखील यात पुढाकार घेऊन तरूणांना त्यांचे व्यवसाय उभे करण्यास मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे इथं केलं भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचं प्रतिक असलेली जन्माष्टमी आज संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे उत्तर प्रदेशच्या प्रसिद्ध मथ्ररा आणि वृंदावन देवळांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली असून देशासह राज्यात देखील ढिकढिकाणी मंदीरांची रोषणाई दहीहंडीचं आयोजन भजनाचे कार्यक्रम इत्यादींच्या माध्यमानं कृष्णजन्म साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि प्रमुख शहरांमध्ये मोठ्या दहीहंडींचं आयोजन करण्यात आलं असून विजेत्या संघाला मोठं पारितोषिक देण्याची परंपरा आहे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती श्री एम व्यंकथ्या नायड्र आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत भगवान श्रीकृष्णानं फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचा संदेश दिला हा संदेश सर्वानाच प्रेरणादायी ठरून योग्य मार्गावर वाटचाल करण्यास मार्गदर्शक ठरेल असं राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणाले

या समारंभास महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आशिष पातुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर कुलगुरू डॉ सिद्धार्थविनायक काणे समारंभाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत या समारंभात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधीनिर्माण शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ प्रकाश ईटनकर तसंच नागपूर स्थित प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ चन्द्रशेखर साखळे यांना उत्कृष्ट शिक्षकांचा तर उत्कृष्ट संशोधकाचा पुरस्कार नागपूरच्याच कमला नेहरू महाविद्यालयाचे डॉ वासुदेव गुरवुले यांना प्रदान करण्यात येणार आहे असंही श्री काणे यांनी सांगितलं

पी अँड बेरार महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ राजेन्द्र नाईकवाडे यांना उत्कृष्ट लेखक या पुरस्कारानं गौरविलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली विद्यापीठाच्या वतीनं प्रकाशित होणाऱ्या मासिकाच्या विमोचनाचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला आहे

मंत्रालयात कर्करोग निदान आणि तपासणी मोहीमेसंदर्भात काल आढावा बैठक झाली

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नागपूर शाखेतून सहायक प्रबन्धक पदावरून निवृत्त झालेले तसंच संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे भूतपूर्व सचिव आणि संस्कृत भवितव्यम् या संस्कृत साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक श्री न

संस्कृत हे उपजिविकेचं साधन नसणाऱ्या पण संस्कृत क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या तीन जीवनव्रतींना मन्रष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय संस्कृत संस्थान द्वारे देण्यात येणारा हा पुरस्कार श्री पत्तरकिने यांना प्राप्त झाला आहे महाराष्ट्र सरकारचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकातील माहिती विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसह सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे लोकराज्य हे सरकारच्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम करते त्यामुळं स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्याव्यतिरिक्तही प्रत्येकानं लोकराज्य अंकाचं नियमित वाचन करावं असं आवाहन प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षा केंद्राचे संचालक डॉ प्रमोद लाखे यांनी नागपूर इथं केलं यवतमाळ जिल्हयातल्या राळेगाव केळापूर वन क्षेत्रात गेल्या काही महिन्यामध्ये तेरा जणांचा कथितरित्या बळी घेणाऱ्या वाघांना जेरबंद करण्यासाठी चार हत्तींची मदत घेतली जाणार आहे मध्य प्रदेशातून हे हत्ती चार आठवडयात यवतमाळला पोहोचतील असं वन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं

याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं